नवी दिल्लीत आयोजित आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते आज उद्वाटन दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलक्षीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सक्तिल इथं भारत कोरिया स्टार्ट अप हबचं उद्घाटन कलि

असं त्यांनी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधताना सांगितलं स्वप्नातला भारत प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपला दक्षअथक परिश्रम घक्षअसून त्यासाठी समविचारी भागीदारांचं सहकार्यही अपक्षित आहआणि दक्षिण कोरिया हा भारताचा खऱ्या अर्थानं नैसर्गिक भागीदार आहा असं तक्रिणाला आरत दक्षिण कोरियाच्या पहिल्या दहा क्रमांकाच्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहा असं त्यांनी सांगितलं नवीकरणीय ऊर्जा क्षक्रीत भारत हा जगातला सहावा मोठा उत्पादक ठरला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर सौरऊर्जा क्षप्रति भारतानं घत्रिस्वा पुढाकारामुळलिवकरच हरित जागतिक अर्थव्यवस्थातीमारत दिशादर्शक ठरल्व असा विश्वास त्यांनी व्यक्त कला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज योनसेई विद्यापीठाच्या प्रांगणातल्या महात्मा गांधीच्या प्रतिमेचंही अनावरण केलं प्राचीन अयोध्येशी संबंधित किम्हे शहराच्या महापोरांचीही ते भेट घेणार आहेत प्रधानमंत्री दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ित यांच्याशी उद्या चर्चा करतील आतरराष्ट्रीय सहमती जागतिक आणि मानव्य विकास यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना जाहीर झालेला सेऊल शांती पुरस्कारही ते यावेळी स्वीकारतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदर्शक्या दौऱ्यावर आहर्क या दौऱ्यात तविसिई इथल्या दक्षिण भारत हिदी प्रचार सभा इथं उभारलखिा महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहत्त तर आंध्र प्रदक्षीत वेंकटचलम इथं स्वर्ण भारत प्रतिष्ठानच्या अठराव्या वर्धापन दिन कार्यक्रमाला तजिद्या उपस्थित राहणार आहर्त याशिवाय वेंकटचलम इथल्या अक्षरा विद्यालयालाही तक् भटीद्धार आहर्ता राफेल प्रकरणी सुनावलेल्या निकालासंदर्भातल्या फेरविचार याचिका सूचिबद्ध करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं

त्यात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांचाही यात समावेश होता राफेल प्रकरणी केंद्रसरकारच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं दहशतवाद हा मानवतेला असलेला सध्याचा सर्वात मोठा धोका आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ते काल सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल्लाजिज अल सौद यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनसोहळ्यादरम्यान बोलत होते दहशतवादाला जबाबदार असणा यांना समाजात कोणतही स्थान नसल्याचं ते म्हणाले भारत हा सौदी अरेबियाकडे स्थिरतेचं प्रतिक म्हणून बघत आहे असं सांगून सौदीच्या विकासात भारत एक विधासू आणि भक्कम भागीदार म्हणून सहभागी होऊ ष्टिछतो असं ते म्हणाले तंत्रज्ञानाचं क्षेत्र हे भारताचं सामर्थ्य असून त्या क्षेत्रातल्या कंपन्यांनी सौदीत गुंतवणूक केली आहे आणि त्यातून रोजगार निर्मिती झाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं भारत सौदीतल्या द्विपक्षीय व्यापाराला गेल्या काही वर्षात चालना मिळाल्याचं सांगून सौदी अरब हा भारतासाठी महत्त्वाचा देश असल्याचंही ते म्हणाले भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी देशातल्या नागरिकांनी आपापल्या मातृभाषांमध्ये संवाद साधावा असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं केवळ मातृभाषेतूनच आपल्या भावना समर्थपणे व्यक्त करता येतात असं उपराष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे भाषेतून प्रत्येक पीढीचे सर्जनशील अनुभव व्यक्त होतात म्हणूनच भाषेची अवनती म्हणजे एक प्रकारे वारशाची हानी आहे असं राष्ट्रपती म्हणाले आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शांती निकेतनमधल्या बांगलादेश भवनात विक्षभारती विद्यापीठातही आजचा दिवस साजरा केला जात आहे

या मारतीतच स्सायनांचा साठा ठेवलेलं भांडार असल्यानं आग पसरली असावी असा अंदाज आहे एखाद्या गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती झाली असावी आणि त्यानंतर ज्वालाग्रही रसायनांनी ताबडतोब पेट घेतल्यानं आग झपाट्यानं पसरली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नवी दिल्लीत आयोजित आयएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं आज क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्वाटन होणार आहे

उत्तर प्रदेशात यमुना नदी मागें जलवाहतुकीला लवरकच प्रारंभ होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे उत्तरप्रदेशात मीरत बाघपत आणि मोरादाबाद विल्या विविध रस्तेप्रकल्पांची पायाभरणी गडकरी यांच्या हस्ते काल झाली त्यावेळी ते बोलत होते बाघपत जिल्ह्यात एक बंदर उभारण्यात येईल असं ते म्हणाले देशांतर्गत जलवाहतुकीमुळे निर्यातीत वाढ होईल तसंच प्रवासी आणि मालवाहतूकीच्या खर्चातही कपात होईल असा विधास त्यांनी व्यक्त केला गडकरी यांच्या हस्ते नमामि गंगे अभियानातल्या विविध प्रकल्पांचा शिलान्यासही झाला

रायगड जिल्ह्यातल्या पनवल्लतालुक्यात आपटा क्रि काल सापडलली बॉम्ब बॉम्बशोधक पथकानं निकामी कल्ला आपटा वस्ती एसटी बसमध्यविलक आणि वाहकांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळली ही माहिती मिळताच रायगड पोलीस तात्काळ आपटा गावाकडस्पाना झालजिसंच अलिबागहून बॉम्बशोधक पथक मागवण्यात आलं

ड्रोन ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीला ते उपस्थित राहणार असून त्यानंतर ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करतील